सार्कच्या नक्त्विवाखाली दर्शानी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा तसंच सा या जगाला दक्षिण आशियानएक वस्तुपाठ द्यावा अशी अपक्षी त्यांनी व्यक्त क्ली

समीदलाच प्रवक्त केर्नल संबित घोष यांनी सांगितलं की त्यांना कोरोनाची लागण झालसी नाही असं श्राणमधकलिल्खा तपासणीत आढळलं होतं

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितलं की या सर्व प्रवाशांना दोन आठवडछावला ब्रिल्या ड्री तिबदसीमा पोलीस छावणीतल्या विलगीकरण कक्षात ठर्पियात यम्तीर आहा अंकटात सापडलखिा भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्द असल्याचं त्यांनी सांगितलं या विशद्व उङ्डाणासाठी त्यांनी एअर डियाचं कौतुक कळे असून डेली सरकारचहीीआभार मानल आहर्ति जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात वाटरीगाम धिं सुरक्षा दलांबरोबर झालखिं चकमकीत चार दहशतवादी मारलखिंदा झा परिसरात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाची शोधमोहिम सुरु असताना ही चकमक उडाली सुरक्षा पथकानं संशयित अङ्याला घघी घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु कळी सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं

बांगलादधी नप्राळ भूतान आणि म्यानमा बरोबरच्या सीमारक्रिकेन काही विशिष्ट तपासणी नार्क विगळता कालपासूनच प्रवध्धकेंदी लागू झाली आहा क्रोविड एकोणीसच्या चाचण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलखिा नाक्यांवरुनच प्रवाश्यांना यज्जा करता यईमि मात्र भूतान आणि बांगलादश्रमधल्या नागरिकांची व्हिसामुक्त जा यप्रिर्वीप्रमाणद्वचालू राहील कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आह उर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर खोकला आणि ताप असद्वीतर विरांशी संपर्क टाळावा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळ नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नया सार्वजनिक ठिकाणी थुंकू नया साबण लावून पाण्यानाक्रिवा अल्कोहोलयुक्त सॅनिटा अरनहित वारंवार स्वच्छ करावा शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पांचेनं झाकावा ब्रापरानंतर लगद्धि टिश्यूपांचे करीच्या बंद टोपलीत टाकावा

नागरी हवाई वाहतूक रस्त ब्राहतूक नौकानयन पर्यटन आणि रच्छित्रिया क्षश्रीत सुरक्षितत्तीठी कडक बंदोबस्त करण्याचं आवाहन संसदीय समितीनं कलि आहा सिंबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा एक गट तयार करून आंतरराष्ट्रीय स्तराची सुरक्षा व्यवस्था तयार करावी अतिभार वाहून नग्गोऱ्या वाहनांवर बंदी आणण्यासाठी प्रत्यक्त टोलनाक्यांवर सेप्ट्रॉनिक वजनकाटा बसवावा अशाही सूचना या समितीनं कल्या आहृत्त संसदघ्या दोन्ही सभागृहात या बाबतचा अहवाल सादर झाला

वातानुकूलित डब्यांचप्रिडद डोदरी तेयादी सामान यस्वि चार पाच दिवसात हटवण्यात यईंत्रा तसंच प्रवाशाकरता नवीन पांघरुण साबण नॅपकिन रोल्स आणि जंतूनाशक द्रावण गाडीत उपलब्ध राहील

चौहान यांच्या नसूर्वाखाली गोपाल भार्गव नरोत्तम मिश्रा आणि भूपेंद्र सिंग यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भर्टावर्छिन बह्मत सिद्ध करण्याच निर्देश सरकारला दृष्खाची मागणी कली

अरुणाचल प्रदर्शीत नस्तिंक संपत्ती प्रमाणात आहा त्यामुळतिथा विकासाची क्षमता आहा असं मत अरुणाचल प्रदर्शीचा ग्रामविकास मंत्री होंचून नंदम यांनी व्यक्त कलि तडीयमुख डील्या राजीव गांधी विद्यापीठात भारत ईशान्य भारत या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिषदच्या उद्घाटन समारंभात बोलत होत समाजाला भव्हसावणाऱ्या समकालीन प्रश्नांवरही संशोधन कराव अशी विनंती त्यांनी शिक्षणतज्ञांना आणि विद्वानांना कली

जम्मू श्रीनगर महामार्गावरची वाहतूक एका दिशत्त सुरू करण्यात आली असून श्रीनगरहून जम्मूला सध्या वाहनांना प्रवश्त नाही संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळगिर्वातीन दिवस जम्मू श्रीनगर महामार्गावरची वाहतूक बंद पडली होती